प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सुरत विमानतळावर टर्मिनल बिल्डिंगच्या विस्तारकार्याची पायाभरणी केली

यानिमित्तानं आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं दिल्लीत राजघाटावरच्या महात्माजींच्या समाधीस्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आदरांजली अर्पण केली राजघाटावर सर्वधर्म प्रार्थना सभा आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी अकरा वाजता देशानं दोन मिनिटांचं मौन पाळून बापूजींना आदरांजली वाहिली देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्याकरता आज मुंबईत विधिमंडळ सचिवालयात राज्याच्या विधीमंडळाचे पीठासीन अधिकारी आणि कर्मचा यांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विधान भवतात विधानसभा सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून नवी दिल्ली धिं सुरु होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला प्रारंभ होईल येत्या शुक्रवारी प्रभारी अर्थमंत्री पीयुष गोयल अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील

लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावली होती अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं याकरता सहकार्य करण्याचं आवाहन महाजन यांनी या बैठकीत केलं संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या खासदारांची बैठक सरकारनं उद्या बोलावली आहे हिंदूंसाठी पवित्र मानल्या गेलेल्या कुंभ विषयक शशी थरुर यांनी आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी भाजपानं केली आहे नवी दिल्ली आज वार्ताहरांशी बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती जिाणी यांनी हा मुद्दा उपस्थित केला देशातल्या ग्रामीण जनतेच्या जीवनात भारतीय टपाल बँकेमुळे सकारात्मक बदल घडून आले आहेत असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी केलं

रेल्वे विभागानं गेल्या वर्षी डिझेलवर चालणा या गाड्यांसाठीच्या चार हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वेमार्गांचं विद्युतीकरण केलं आणि या वर्षी आणखी सहा हजार किलोमीटर मार्गांच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे रेल्वेचं भवितव्य नावाच्या आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेच्या अहवालाचं अनावरण करताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली

जिक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ही सुरक्षित असून त्याविषयी उठणा या अफावा आता बंद केल्या पाहिजेत असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटलं आहे गेल्या दोन दशकापासून लैक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर होत असून राजकीय पक्षांकडूनचं ही मागणी झाली होती

एखाद्या वेळी त्यांत बिघाड हवू शकतो

आगामी लोकसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रांची श्वें निवडणुक आयोगाची बैठक झाली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते

राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय संस्थेच्या नव्या जागेतल्या वास्तूचं उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज झालं

ब्रिटनबरोबर झालेल्या ब्रेक्झिट कराराला संयुक्त राष्ट्रसंघाचा एकमतानं पाठींबा असल्याचं संघानं जाहीर केलं ब्रिटनच्या प्रधानमंत्री तेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट करार पुन्हा चर्चेसाठी आणण्याच्या प्रस्तावाला तिथल्या संसदेत पाठींबा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंघाच्या ब्रेक्झिट वाटाघाटी प्रतिनिधीनं ही घोषणा केली दरम्यान जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास यांनी सांगितलं की सध्याचा कराराचा मसुदा हा उत्तम आणि ब्रेक्झिटचा एकमेव मार्ग आहे

दोन दिवसांच्या बैठकीनंतर चीन प्रतिनिधी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतील ही चर्चा प्रथम वॉशिंग्टन क्वें प्रत्यक्ष भेट घेऊन होईल

केंद्रीय अन्वेषण संस्थेनं हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकासह तिर कर्मचा यांविरोधात पाच प्रकरणं दाखल केली

गायक राहत फतेह अली खान यांना परकीय चलन कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल सक्तवसुली संचलनालयानं कारणे दाखवा नोटीस जारी केली

भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना उद्या न्यूझीलंडच्या हॅमिल्टन शहरात सेदन पार्क धिं होईल

देशात लवकरच होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी सामन्यांचा विचार करुन भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं उद्या होणा या सामन्यात विराट कोहलीला विश्रांती दयायचा निर्णय घेतला आहे कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारतीय संघाचं कर्णधारपद संभाळणार आहे